पंतप्रधान आज करणार मन की बात

विरोधी पक्ष संपूर्ण सहकार्य करेल असा निर्णय यासंदर्भात काल विधानभवनात आयोजित सर्वपक्षीय गट नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला कुणीही हिंसाचार किंवा आत्महत्येसारख्या टोकाच्या भूमिका घेऊ नयेत असं आवाहन देखील करण्यात आलं आगामी महाभरतीत मराठा समाजातील तरुणांवर अन्याय होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत सांगितलं बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले आम्ही आयोगालाही विनंती केली आहे की आयोगानं लवकरात लवकर अहवाल दयावा आयोग स्वतंञ आणि स्वायत्त असल्यामुळे सरकार त्यांच्यावर दबाव टाकू शकत नाही किंवा तो टाकणही योग्य नाही

राज्यसरकार किंवा राज्यात कोणीही या आरक्षणाच्या विरोधात नाही जे काही आंदोलने झाली त्या आंदोलनामध्ये काही ठिकाणी हिंसा देखील झाली आहे आणि त्यासंदर्भात पोलिसांनी कारवाई देखील केली आहे

सर्व नेते मंडळींनी यासदर्भात प्रबोधन देखील कराव आणि अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत हा प्रयत्न करावा आरक्षण आंदोलनः दरम्यान कालही विविध ठिकाणी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलंहि ंगोली जिल्ह्यात रास्ता रोको तर सोलापूर जिल्ह्यात जलसमाधी आंदोलन करण्यात आलंनाशिकमध्ये ठिय्या आंदोलन

नांदेड जिल्ह्यात देगलूर औरंगाबाद ही एस टी बस जाळण्यात आली

लातूर जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे मन की बातः पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून आज जनतेशी संवाद साधणार आहेत

व्हॉईस कास्ट जनधन जनधन योजनेत धुळे जिल्ह्यातील एक लाभार्थी हरीश मांडगे यांना त्यांच्या बँक खात्याचा कसा लाभ झाला त्यांचा वृत्तांत देत आहेत आमचे प्रतिनिधी

या योजनेंतर्गत धुळे शहर आणि जिल्हयात हजारो बॅक खाते उघडण्यात आली आहेत

जाणून घेऊ यात त्यांना कसा झाला जन धन योजनेचा लाभ जन धन योजनेमुळे मला स्टेट बॅक ऑफ डिया या बॅकेत खाते उघडण्यास मदत झाली

बॅक खात्यात मला गॅसची सबसिडी सहज जमा होण्यास मदत झाली

बाईटमुद्रा लाभार्थी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाभार्थी नाना बोगर यांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा कसा लाभ झाला ते ऐकूया त्यांच्याच शब्दांत नमस्कार मी नाना बोगर सिंधुदुर्ग जिल्हयातील मांडगावचा रहिवासी असून मी मांडगाव येथील बॅक ऑफ डिया या बॅकेकडून एक लाख रूपयांचे कर्ज घेऊन माझे महावीर स्टोअर हे दुकान चालविले आहे

माझयाप्रमाणेच मांडगावमधील अनेक जणांनी मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला आहे

दिवाळीला रेल्वेनं गावी जायची तयारी करताय कदाचित बेत बदलावा लागेल ही बातमी ऐका अजून गणपती यायचा आहे अधिक महिन्यामुळे यंदा दिवाळी उशीरा आहे अशा समजुतीनं स्वस्थ बसला असाल तर जागे व्हा शनिवार रविवार जोडून दिवाळीला गावी जाण्यासाठी आधिच्या शुक्रवारी निघायचा बेत केलात तर जमणं कठीण आहे

मुंबई नागपूर दरम्यान धावणाऱ्या गाड्यांचीही प्रतिक्षासूची सुरू झाली आहे नागपूरकर मात्र निवांत दिसतात नागपूर मुंबई आणी नागपूर पुणे असा प्रवास करण्यासाठी मात्र अजून आरक्षण उपलब्ध आहे मुंबई आणि पुणेकरांच्या नशिबात मात्र नागपुरच्या दिशेनं कुठेही जायचं असेल तर दिवाळी आधी जादा रजा किंवा तत्काळचा भुर्दंड दिसतो

प्रतिकृल हवामान आणि अवघड ठिकाणामुळं शोधकार्य आज पुढे सुरु करण्यात येत आहे असं पोलादपूर पोलिस स्थानकाच्या सूत्रांनी आकाशवाणीला सांगितलं

यापैकी एकजण प्रसंगावधानाने वाचला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक नेत्यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे कौट्बिक न्यायालयः धुळे कौटुंबिक न्यायालय सामाजिक जाणीव ठेवून वेगळ्या पध्दतीने काम करेल अशी अपेक्षा औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती पुखराज बोरा यांनी काल व्यक्त केली धुळे जिल्हा कौटुंबिक न्यायालयाचं उद्घाटन न्यायमूर्ती बोरा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते श्ध्द पाणी यवतमाळ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जनतेला शुध्द पाण्याचं महत्त्व पटवून देण्याचा उपक्रम स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विदयार्थी तसंच शिक्षकांनी यशस्वीपणे राबवलायवतमाळ शहरालगतच्या उकंडा पोड भागात प्रत्येक घरात जाऊन विद्यार्थ्यांनी शुध्द पाण्याचं महत्त्व पटवून दिलं तसंच अशुद्ध पाण्यामुळे होणाऱ्या आजारांची माहिती ग्रामस्थांना दिली

ते मुंबईत एका खाजगी वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते

आहेा त्यांच्या सामाजिक कार्यावर पुस्तक रुपानं लिखाण करत आहेही गौरवाची बाब आहे असं राष्ट्रवादी कॉप्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणालेछत्रपती शाह महाराज यांच्या जीवनावर आधारित राजर्षी या सचित्र

पुस्तकाचं प्रकाशन कोल्हापूर श्वें काल पवार यांच्या हस्ते झालंयावेळी ते बोलत होते बॅडमिंटन रूपर्धाः रशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा सौरभ वर्मा पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे

जपानच्या कोकी वेतानाबे याच्याबरोबर त्याची आज अंतिम लढत होणार आहे तर मिश्र दुहेरीत भारताच्या रोहन कपूर आणि कुहू गर्ग या भारतीय जोडीनं अंतिम फेरी गाठली आहे हवामानः उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार कोकणात बहतांश ठिकाणी विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात त्रळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे आकाशवाणी पृणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं